लासलगाव बाजारात कांद्याच्या दरात क्विंटलमागे साडेसहाशे रुपयांची घसरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुंबई इथल्या कार्यालयात त्यांनी तो स्पूर्द केला अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारला आहे राजीनाम्याचं कारण कळू शकलेलं नाही मात्र विधानसभा निवडण्कीच्या तोंडावर या राजीनाम्याम्ळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे कायदा स्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत मुंबई पोलिसांनी विनंती केल्यानंतर आज सक्तवस्ली संचालनालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं गृह खातं सांभाळलं असल्यानं जनतेला कोणताही त्रास होऊ नये म्हणून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रदद केल्याचं ते म्हणाले कार्यालयात येण्याची गरज नाही अस पत्रही ईडीनं पाठवल्याचं त्यांनी सांगितलं पाठिंब्याबद्दल पवारांनी राहल गांधी शिवसेना यांचे आभार मानले ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते विरोधकांविरोधात सक्तव्सली संचालनालयाची सुरु असलेली कारवाई राजकीय हेतूनं प्रेरीत आहे याविरोधात जनतेत तीव्र संताप आहे कारवाईचा निषेध करण्यासाठी राज्यभरातून येणा या कार्यकर्त्यांना मुंबई बाहेरच अडवलं जात असल्याच्या बातम्या आहेत असं त्यांनी सांगितलं सक्तवस्ली संचालनालयाच्या कारवाई म्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकीय सहानभ्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप महस्लमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे ते आज प्ण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते कायदेशीर मुद्यावर विरोध असेल तर त्यांनी न्यायालयात जावं ईडीच्या कार्यालयात जाऊन काय होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतल्या घोटाळ्याची चौकशी पहिल्यांदा काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळातच सुरु झाली होती तेव्हा रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर प्रशासक नेमला होता असं त्यांनी सांगितलं राज्य सरकार सूड भावनेनं काम करत नाही असं स्पष्ट करत शंभर कोटी रुपयांपेक्षा मोठा घोटाळा असल्यानं सक्तवसूली संचालनालयानं स्वतः या प्रकरणी गून्हा दाखल केला आहे असं त्यांनी सांगितलं विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपा अन्य मार्गांचा वापर करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे शरद पवारांची ईडी चौकशी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे राजकीय सुडबदधीच्या या मानसिकतेचा काँग्रेसने नेहमीच निषेध केला आहे स्वतःहन ईडीसमोर जाण्याची शरद पवार यांची तयारी स्वागतार्ह आहे असं चव्हाण यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं आणि मित्रपक्षांशी जागा वाटपाची लवकर चर्चा करावी असं आवाहन रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे रिपाईला किमान दहा ते नऊ जागा मिळायला हव्यात तसंच आगामी महायुतीच्या सरकारमधे एक कॅबिनेट तसंच एक राज्यमंत्री पद तीन महामंडळाची अध्यक्षपदं एक विधान परिषद सदस्यत्व मिळायला हवीत अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आठवले यांनी आज पत्रक जारी करुन या मागण्या जारी केल्या आहेत काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका वंचित बह्जन विकास आघाडीचे लातूर शहराचे उमेदवार राजा मणियार यांनी केली आहे वंचित बहजन विकास आघाडीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष स्र्यवंशी तसंच डॉ अरविंद भातांब्रे यांनी आज लातूर इथं पत्रकार परिषद घेऊन आघाडीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली यावेळी औसा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर शंकरराव पोतदार उपस्थित होते आगामी विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी आज अधिसुचना जारी झाली आणि त्याबरोबरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होईल

पंढरप्र विधानसभा मतदारसंघात अक्कलकोट इथं आज एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे आज राज्यभरात जवळपास सगळ्याच मतदार संघात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घ्यायला सुरुवात केली

त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेनं दिव्यांग मतदार जागृती बाबत दक्षता घ्यावी असं आवाहन ब्लडाण्याच्या निवडणूक अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी केलं आहे भंडा यातही रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून आज मतदार जागृती कार्यक्रम राबवण्यात आला हिंगोली जिल्ह्यात सुमारे दीड लाख विद्यार्थी पत्र लिहून पालकांमधे मतदार जागृती करणार आहेत

या आधी नोंदणी केली असली तरी ती यादी न्यायालयाच्या आदेशान्वये रद्द झाल्यामुळे सर्व पदवीधरांनी पुन्हा नोंदणी करणं आवश्यक आहे निवडणुक उपजिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

जिंतूर नगरपालिकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं छायाचित्र असलेली मुद्रा योजनेची जाहिरात नगर परिषदेच्या कार्यालयात दिसून आली याप्रकरणी जिंतूर विधानसभा सार्वत्रिक निर्णय अधिकार उमाकांत पारधी यांच्या आदेशानं जिंतूर नगरपालिकेच्या मुख्याधिका याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

दक्षिणेतल्या राज्यात स्थानिक कांदयाची आवक वाढली तसंच इजिप्त इथल्या कांदयाची आयात झाल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मागणी घटली त्यामुळे दर घसरल्याचं सूत्रांनी सांगितलं